सी एम आरचा दावा

जिल्ह्यात कालपासून कोरोनाच्या जलद सेरो सर्वेक्षणाला सुरुवात झाली त्याचा एक भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा प्रशासनातर्फे पत्रकारांसाठी अँटीबॉडी तपासणी शिबिर झालं

त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला

मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार लोकांमुळे कोविडचा संसर्ग वाढला असल्याचा दावा भारतीय वद्वयकीय संशोधन संस्था अर्थात आय सी एम आरनं केला आहे

सी एम आरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी वार्ताहरांना काल ही माहीती दिली कोरोनाचा प्रादुर्भाव केवळ तरुण किंवा वृद्धांमार्फतच नव्हे तर मास्क न वापरणाऱ्या तसंच शारीरिक अंतर नं राखणाऱ्या बेजबाबदार लोकांमुळे होत असल्याचं त्यांनी सांगितलं सेरो सर्वेक्षण चाचणीचा द्सरा टप्पा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं

पहिल्या पाच नागरिकांना ही लस देण्याआधी त्याच्यातील अँटीबाँडीची चाचणी करण्यात आली तसंच त्याच्या इतर चाचण्या घेतल्यानंतर त्यांना ही लस देण्यात आली ही चाचणी भारतीय वैदयकिय संशोधन परिषदेच्या अंतर्गत करण्यात येत आहे या लसीचे मानवावर होणारे विविध परिणामाची माहिती वेळोवेळी घेतली जाणार आहे यावेळी साधारणपणे दोन डोस दिले जाणार असून यातून जो काही निष्कर्ष येईल तो केंद्र सरकारला कळवला जाणार आहे पूर्ण चाचणी होऊन बाजारात लस येण्यासाठी किमान पाच महिने लागणार आहेत

मनरेगा शहरी भागात राबवा वर्षातून दोनशे दिवस काम आणि कामाप्रमाणे दाम दया रास्तधान्य दुकानातून मोफत धान्य दया या मागण्याही आंदोलकांनी यावेळी केल्या

ज्येष्ठा गौरी अर्थात महालक्षम्यांचा सण आज राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे अनुराधा नक्षत्रावर गौरींचे काल घरोघरी आवाहन करण्यात आले माहेरवाशीण असलेल्या या देवतेची काल अनेक घरात स्थापना करण्यात आली असून आज त्यांचे पूजन केले जाते कोकणात गौर पूजन या नावाने ही पूजा केली जात असून विदर्भ मराठवाड्यासह अनेक ठिकाणी महालक्ष्मी या नावाने हे पूजन केले जाते कोकणात गोडा धोडाचा आणि काही ठिकाणी या गौरींना समिष जेवणाचा बेत केला जातो तर विदर्भात या दिवशी ज्वारीची आंबिल वडे गुळवणी प्रणपोळीचा नैवेदय केला जातो आज ज्येष्ठा गौरींचे घरोघरी उत्साहात विधिवत पूजन करण्यात येत आहे विदर्भात संध्याकाळी अनेकांच्या घरी भोजनासाठी आणि महिलावर्गाला हळदीकंकुसाठी जाण्याची प्रथा असली तरी यावर्षी कोरोनामुळे त्यावर बंधन आलं आहे गरीबांची उधारी वाढवण्यापेक्षा त्यांच्या हाती पैसा कसा पडेल सरकारनं ते पहावं त्यामुळेच अर्थव्यवस्थेला गती मिळेल असं काँग्रेसचे नेते राहल गांधी यांनी म्हटलं आहे यावर्षीची एकत्रित मागणी लक्षात घेतली तर उपभोगतेला तीव्र धक्का बसल्याचं जाणवतं असं प्रतिपादन कालच रिझर्व बँकेनं केलं होतं या पार्श्वभूमीवर राहल गांधी म्हणाले की गेली अनेक महिने आपण सांगत होतो त्याला रिझर्व बँकेनं ही जण् पृष्टी दिली आहे उपभोगता वाढली तर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल त्यासाठी गरीबांच्या हाती पैसा यायला हवा असंही ते म्हणाले

कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचे पूर्ण मूल्यमापन करणं अवघड असलं तरी एप्रिल आणि मे महिन्यात आर्थिक व्यवहार कमी झाल्यानं ही घट दिसून येत असून नंतरच्या काळात त्यात भरपाई होऊ शकते असंही रिझर्व बँकेनं म्हटलं आहे

औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठयात वाढ होण्याची शक्यता लक्षात धेऊन आपती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत नैसर्गिक संकटाच्या काळात करावयाच्या आपती व्यवस्थापनाबाबतचा काल त्यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते धरणात अधिक प्रमाणात येणाऱ्या पाण्याची आवक नियंत्रित ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधितांना दिले

मध्य मुंबईतल्या वरळी भागामधे एका पंधरा मजली इमारतीला लागलेल्या आगीमधे अडकलेल्या दहा जणांची अग्निशमन दलानं स्टका केली आहे मध्यरात्रीनंतर लागलेली ही आग आज पहाटे पावणे चार वाजेच्या सुमाराला विझवण्यात आल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील मेळघाटात ब्रिटिश कालीन दापका धुळघाट रेल्वे तसचं वान आणि तलही रेल्वे या मार्गाने जाणाऱ्या सिंगल लाईनचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर होत आहे हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून नेण्यास परवानगी नाकारून तो मेळघाटाबाहेरून नेण्याविषयी चर्चा स्रू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे